क्ठल्याही सरकारी उपक्रमाचं यश हे लोकसहभागावर अवलंबून आहे असं पंतप्रधान श्री

नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य डिजीटल सोल्य्शन कृषीसाठी वरदान असल्याचं उपराष्ट्रपती श्री

प्रतिपादन ग्रामीण भागातल्या आशा कार्यकर्त्यांच्या प्रतिदिन भेट भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

क्ठल्याही सरकारी उपक्रमाचं यश हे लोकसहभागावर अवलंबून आहे असं पंतप्रधान श्री

माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रानिक उत्पादक व्यावसायिक आणि काही प्रम्ख उदयोजकांसोबत आज नवी दिल्ली इथं पंतप्रधानांनी संवाद साधला लोकांनी एकमेकांसाठी काम करून प्रगती साधल्यास समाजात सकारात्मक बदल घडून येईल असं श्री मोदी यावेळी म्हणाले प्रत्येक लहान मोठ्या योगदानाचं त्यात मूल्य असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातील य्वा तंत्रज्ञानाचा वापर केवळ स्वतःसाठी करत नसून समाजाच्या कल्याणासाठी देखील करीत आहे ही एक अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले

टी व्यावसायिकांनी आपल्या कौशल्याचा वापर शेवटच्या माणसाला देखील लाभ मिळू शकेल या दृष्टीनी करावा असं इलेक्ट्रानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी मै नही हम या पोर्टल आणि अॅपचं अनावरण केलं हे पोर्टल आय टी कर्मचाऱ्याच्या सामाजिक योगदानासाठी तयार करण्यात आले आहे या कार्यक्रमाचं आयोजन नागपुरात देखील करण्यात आलं होतं यावेळी श्री धनंजय केसकर यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकूया साऊंड बाईट नमस्कार मी धनंजय केसकर तांत्रिक निदेशक राष्ट्रीय स्चना विज्ञान केंद्र नागप्र जिल्हाधिकारी कार्यालय इथं कार्यरत आहे

नरेंद्र मोदी यांनी आय टी कंपनीच्या सर्व प्रोफेशनलशी संवाद साधला आणि या संवादसत्रात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विज्ञान केंद्रामध्ये व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये चेन्नई बँगलोर हैद्राबाद पूणे कलकत्ता येथील आय टी

या कार्यक्रमामध्ये पूर्ण देशभरातून साधारण पाच लाखपेक्षा जास्त लोकांचं पार्टीसिपेशन झालं आहे आणि हा कार्यक्रम एन आय सी

व्हिडिओकान्फरसिंगद्वारे सुद्धा याची सुविधा देण्यात आली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना यंदाचा सेऊल शांतता प्रस्कार जाहीर झाला आहे दक्षिण कोरियातल्या द सेऊल पीस प्राइझ कमिटीनं आज ही घोषणा केली

मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रस्कार जाहीर झाला आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न जागतिक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान त्याचबरोबर भारतीयांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आल्याचं द सेऊल शांतता प्रस्कार समितीनं म्हटलं आहे श्रष्टाचाराविरोधात पावलं उचलल्यानं आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांदवारे पंतप्रधानांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत याचीही या प्रस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक खाजगी आगीदारी मध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स संस्था स्थापन करण्याची मंजूरी दिली आहे ठिकाणांची निवड मागणी आणि उपलब्ध पायाभूत स्विधा यातून करण्यात येईल

आय एस च्या स्थापनेमूळे उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण उपयोजित संशोधन शिक्षण आणि उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अर्थपूर्ण संबंध मिळाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता वाढीस लागेल यामुळे देशभरातील तरुणांना अत्यंत क्शल प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळेल तसंच उद्योग आणि जागतिक क्षेत्रातील स्पर्धात्मकतेशी जोडणीचा त्यांना फायदा मिळेल खाजगी क्षेत्राची उदयमशीलता आणि जमिनीच्या रुपात सरकारी भागीदारी यांची सांगड घालून कौशल्य नैप्ण्य आणि स्पर्धात्मकता असलेल्या नवीन संस्था तयार होतील हवामान आधारित शेतीसाठी सॅटेलाईट आणि आध्निक तंत्रज्ञान वापरून उत्पादन द्दष्पट करतानाच खर्च कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत डिजीटल सोल्य्शन शेतीसाठी वरदान ठरू शकते शाश्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपराष्ट्रपती श्री

व्यंकय्या नायडू यांनी आज मुंबई इथं केले पवई इथल्या आय आय टी म्बईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा श्भारंभ उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री विनोद तावडे आदी उपस्थित होते शेतीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी ए एफ आय टी ए

ए या दोन आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र येऊन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे ही कौत्कास्पद बाब आहे

नायड् यावेळी म्हणाले ज्याप्रमाणे शिक्षकाला आपला मुलगा शिक्षक व्हावा असे वाटते डॉक्टरला आपला म्लगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा असते मात्र शेतकऱ्याला आपला म्लगा शेतकरी व्हावा असे वाटत नाही त्याला शेती क्षेत्रातील अनियमितता कारणीभूत आहे देशातील शेती पावसावर अवलंबून आहे बदलत्या हवामानाचा त्यावर परिणाम होत असतो अशा विचित्र परिस्थितीत पीक घेण्यासाठी खर्च वाढतो आणि त्यात्लनेने उत्पादन अल्प येते म्हणून शेतीसाठी आध्निक तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे शेतीचे उत्पादन द्प्पट करतानाच त्यावरील खर्च कमी करता आला पाहिजे सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास झाला पाहिजे त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील संशोधकांनी प्रयत्न करावा असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या श्भेच्छा दिल्या आहेत महर्षी वाल्मिकी हे सामाजिक एकता आणि सौहार्दाचं प्रतीक असून त्यांचं आदर्श जीवन आणि त्यांनी रचलेलं महाकाव्य रामायण यापासून आपल्याला नेहमी प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे महर्षी वाल्मिकी यांचा महान आदर्श विशेषत समानता सामाजिक न्याय आणि बंधुभाव यावरचा त्यांचा संदेश नेहमी स्मरणात ठेवला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

एस फोर श्रेणीतल्या वाहनांची विक्री होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे वाहनांमधून होणारं वायू प्रद्षणाचं प्रमाण कमी करण्यासाठी बी एस अर्थात भारत स्टेज हे सरकारद्वारे निश्चित केलेलं मानक आहे

एस

पंतप्रधान श्री

पंतप्रधान श्री

प्रस्तावित वाढीसह आशा सहाय्यकांना दरमहा रु

राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या सध्याच्या संस्थात्मक यंत्रणेचा वापर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी केला जाईल या निर्णयाचा फायदा देशातल्या आरोग्य विभागाशी संबंधित जवळपास एक कोटी कर्मचाऱ्याना होणार आहे

देशातील माता आणि बालकांचे आरोग्य स्दृढ राखून माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी पंतप्रधान मात़ वंदना योजना राबविण्यात येते ही योजना केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालय विभागामार्फत स्रू करण्यात आली आहे

त्यांनी मला प्रधानमंत्री मातवंदना योजनेबद्दल सांगितलं

साऊंड बाईट मी प्रियंका शैलेश जांभूळकर राहणार वारेगाव मला प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ झाला आहे मी कागदपत्रे केली आहे

मला नऊ महिने औषोधोपचार झाला

चंद्रशेखर बावनकृळे यांनी प्णे इथं झालेल्या कार्यक्रमात केलं सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्यात म्ख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना स्रू झालेली आहे

प्रत्येक ग्राहकाला त्याच्या अधिकाराची जाणीव असणं आवश्यक असून त्यासाठी त्याचं सातत्यानं प्रबोधन करण्याची गरज असल्याचं ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री अरूण देशपांडे यांनी म्हटलं आहे मुंबई इथं काल जागो ग्राहक जागो या मोहिमेंतर्गत अशासकीय सदस्य आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते ग्राहकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी प्रत्येक विभागात निश्ल्क क्रमांक उपलब्ध असून ग्राहकांचं हे जनजागृतीचं काम शासकीय तथा अशासकीय सदस्यांनी सातत्यानं करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले